या योजनेची पाच वर्ष पूर्ण होत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व लाभधारक शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ही योजना अधिकाधिक व्यापक करुन जोखीम कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनांचा चांगला लाभ होत आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले

या योजनेद्वारे भात ज्वारी भुईमूग नाचनी बाजरी सोयाबिन कांदा अशा खरीप पिकांना संरक्षण देण्यात आलं आहे याआधी लॉकडाऊनम्ळे या योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला होता धुळे जिल्ह्यात कृषी विभागानं विशेष जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले

याबाबत अधीक्षकजिल्हाकृषीअधिकारीविवेकसोनवणे यांनी माहिती दिली

शेतकरी गोविंद धनगर यांनी योजनेबाबत त्यांचा अनुभव आकाशवाणीला सांगितला

परभणीजिल्ह्यातप्रधानमंत्रीपीकविमायोजनाप्रभावीपणेराबवण्यातआली

भंडाराजिल्हासामान्यरुग्णालयालालागलेल्याआगीतदहाबालकांचाझालेलामृत्यूअ त्यंतक्लेशदायकआहे

राव्यात त्यांनीआजभंडाराजिल्हासामान्यरुग्णालयाचीपाहणीकेलीआणिवरिष्ठअधिकाऱ्यांकडून त्याघटनेसंदर्भातमाहितीघेतली

भंडारासामान्यरुग्णालयाचीआजनगरविकासवसार्वजनिकबांधकाममंत्रीएकनाथशिंदेयांनी भेटदेवूनपाहणीकेली जिल्हाशल्यचिकित्सकडॉ

याघटनेचीसखोलचौकशीकरण्यासाठीशासनाननंविभागीयआयुक्तडॉ संजीवकुमारयांच्याअध्यक्षतेखालीचौकशीसमितीनेमलीअसूनयासमितीचाअहवालतात डीनमिळेल असंशिंदेयांनीमाध्यमांशीबोलतांनासांगितलं आगामीकाळातअशाप्रकारच्याघटनाघडूनयेम्हणूनदक्षताघेण्याच्यासूचनाहीत्यांनीयावेळी दिल्या येत्याशनिवारीसुरूहोणाऱ्याकोविडलसीकरणासाठीउद्यारात्रीपर्यंतसर्वजिल्ह्यातल सपोहोचणारअसल्याचीमाहिती आरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीदिली तेआजएकाखाजगीवृत्तवाहिनीलादिलेल्यामुलाखतीतबोलतहोते

केंद्रसरकारच्यासूचनेनंतरराज्यातल्यालसीकरणकेंद्राचीसंख्याकमीकेलीअसल्याचंटोपे यांनीसांगितलं

बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्याविशेषवाहनानंहीलसपुण्याहूनमुंबईतआणलीआहे

दक्षिणविभागकार्यालयातहासाठापोहोचलाअसूनतिथूनमुंबईतनिर्देशितलसीकरणकेंद्रांम ध्येहीलसपोहोचवलीजाईल

पुण्याच्यासिरमधी स्टिट्यूटनंतयारकेलेल्याकोरोनाआजारावरचीप्रतिबंधात्मकलस आजपहाटेनाशिकजिल्हारुग्णालयापर्यंतपोहोचवण्यातआलीआहे

धुळेजिल्ह्यातहीसातकेंद्रंसज्जकरण्यातआलीअसूनप्रत्येककेंद्रावरशंभरप्रमाणेदररो जसातशेजणांनालसदिलीजाणारआहे लसीकरणमोहिमेचंपरिपूर्णनियोजनआरोग्यविभागानंकरावं असेनिर्देशजिल्हाधिकारीसंजययादवयांनीदिलेआहेत यवतमाळजिल्ह्यातदेखीलसहाकेंद्रांवरशनिवारपासूनलसीकरणालासुरुवातहोणार असूनत्यासंदर्भातजिल्हाधिकारीएम देवेंदरसिंहयांनीआरोग्ययंत्रणेच्यानियोजनाचाआजआढावाघेतला दररोजएकूणसहाशेलाभार्थ्यांनालसदेण्यातयेणारअसल्याचीमाहितीजिल्हाधिकाऱ्यांनीदि ली

या लसीकरणासंदर्भात नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी केंद्रसरकारनं विशेष माहिती जारी केली असून त्यात लोकांच्या मनातल्या प्रशांची उत्तरं दिली आहेतत्यापैकी आणखीन काही प्रशांची उत्तरं आज समजावून घेऊ कोरोनासंसर्गातून बरे झालेल्या व्यक्तींनी ही लस घेण्याची गरज आहे का असा प्रश्न विचारला जातो लसीकराणापूर्वी संसर्गाचा तिहास असला तरीही या लसीची पूर्ण मात्रा निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याची शिफारस करण्यात येत आहे त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता अधिक बळकट होईल

तिर देशांच्या लसीच्या तुलनेत भारतात उपलब्ध झालेली लस परिणामकारक आहे का याविषयी काहीजण साशंक आहेत

या लसीकरणाचं महत्त्व काय याविषयी माहिती देत आहेत नाशिक श्विल्या मराठा विद्या प्रसारक समाज औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ मिलिंद वाघ

आजएकाहीमृत्यूचीनोंदझालीनाही

आजएकारुग्णाचामृत्यूझाला

देशभरातल्याकोणत्याहीराज्यातलंआकाशवाणीकेंद्रबंदकेलंजाणारनाही असंप्रसारभारतीनंआजस्पष्टकेलंआहे

नामकरणकरण्याचेमंत्रीमंडळाचेअधिकारनवापरताकेवळट्विटमध्येसंभाजीनगरवापरणंही दिशाभूलआहे असंतेम्हणाले लैंगिकशोषणासंदर्भातसमाजकल्याणमंत्रीधनंजयमुंडेयांच्यावरझालेल्याआरोपाबाब तत्यांनीस्वतःकब्लीदिलीआहे

दरम्यान आजसंपूर्णराज्यातआठवलेयांच्यासुरक्षेतकपातकेल्याच्यानिषेधार्थरिपब्लिकनपक्षाच्याव तीनेराज्यसरकारविरुद्धनिषेधआंदोलनकरण्यातआलंतसंचरिपा ज्याशिष्टमंडळानंगृहमं त्रीअनिलदेशमुखयांचीभेटघेऊनसुरक्षाव्यवस्थापूर्ववतकरण्याचीमागणीकेली मुंबईशेअरबाजारातआजफारसाउत्साहदिसलानाही

कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुंताश भागातल्या किमान तापमानात सरसरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर विदर्भातल्या बऱ्याच ठिकाणी तापमानात वाढ झाल्याची नोंद आहे